अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांनी या चौघांना फाशी देण्याचं अधिकृत फर्मान आज जारी केलं

मुकेश विनय शर्मा अक्षय सिंह पवन गुप्ता या चौघांना फाशी दिली जाणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार केला आहे असं मत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रधानमंत्री पदाच्या काळात केलेल्या कार्यावर आधारित कर्मयोद्धा ग्रंथ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते आज नवी दिल्लीत बोलत होते राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात शेती आरोग्य आणि उद्योग क्षेत्रांसह अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक बदल घडले असंही ते म्हणाले नरेंद्र मोदी सरकारनं राजकारणातून तुष्टीकरण जातीयवाद आणि घराणेशाही हद्दपार केलं असंही ते म्हणाले

भारत आणि अमेरिका यांच्यातलं नातं विश्वास परस्परांचा आदर आणि सामंजस्य यावर आधारित असून ते अधिकाधिक बळकट होत गेलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना द्रध्वनीवरुन नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमधे सहकार्य वाढवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं

नवी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय व्यापारी संघटनेच्या राष्ट्रीय व्यापार संमेलनात त्या आज बोलत होत्या वस्तू आणि सेवा करासंदर्भातले निकष अधिक सुलभ करण्याच्या उद्देशानं महसूल सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिका यांनी आज बैठक झाली सरकारनं व्यापा यांकडून अप्रत्यक्ष करासंदर्भात सूचना मागवल्या असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं करविभाग आणि करदात्यांमधे पारदर्शक संवाद होण्यासाठी सरकारनं डी आयएन म्हणजेच दस्ताऐवज ओळख क्रमांक ही संगणकीकृत पद्धत सुरु केली आहे असं त्या म्हणाल्या

सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रं आकारानं लहान असल्यामुळे ते बाजारातले बदल आणि निर्यातीच्या संधी सहज स्वीकारू शकतात

योगाच्या प्रसारात प्रसारमाध्यमांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं गेल्या जूनमधे हे पुरस्कार सुरु केले

त्यातले अकरा पुरस्कार वृत्तपत्रांमधल्या योग विषयक उत्कृष्ट वार्तांकनासाठी दिले आहेत आठ पुरस्कार दूरचित्रवाणीवरच्या तर अकरा पुरस्कार नभोवाणीवरच्या उत्कृष्ट वार्तांकनासाठी दिले आहेत नभोवाणीसाठी दिलेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातल्या औरंगाबाद आकाशवाणी केंद्राला तर वृत्तपत्रांमध्ये गोव्यातल्या नवप्रभा या मराठी वृत्तपत्राला पुरस्कार मिळाला

राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व प्रकारचे गतिरोधक हटवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे विशेषत टोल नाक्यावर वाहतुकीची गती सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं टोल नाक्यावर फास्टटॅगमुळे गतिरोधक हटवण्याचा निर्णय घेतला आहे तसंच वाहनांना होणारा विलंब नुकसान आणि श्वेनाचा वापर अधिक होत असल्यानं गतिरोधक काढण्याचा निर्णय घेतला असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं महाराष्ट्रातले कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर नेमलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यासाठी केलेली तरतूदही कायद्यातून वगळण्याचा निर्णयही या बैठकीत झाला त्यासाठी अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवायला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचे कुलगुरु एम जगदीश कुमार यांनी सर्व विद्यार्थ्याना विद्यापिठात परत येण्याचं आवाहन केलं आहे विद्यापीठ परिसर आता सुरक्षित असल्याचंही ते म्हणाले ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते जे एनयूत झालेला हल्ला हा दुर्देवी होता आणि जखमी झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल आपल्याला अतीव दुःख होत आहे असंही त्यांनी सांगितलं

आणि आपल्यावर हल्ला केला असली तरी भूतकाळातल्या घटना विसरायचे आवाहनही त्यांनी केलं दरम्यान जेएनयू विद्यपीठातली परिस्थिती आता नियंत्रणात असून शांतता राखण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं विद्यापिठाबाहेर आणि आतमधे पोलिस तैनात केले असल्याची माहिती उपायुक्त देवेंद्र आर्य यांनी दिली राज्यांच्या मागणीनुसार आयात करण्यात आलेला कांदा त्या त्या राज्यांनी उचलावा अशी सुचना केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे

दरम्यान काही राज्यांनी आपली मागणी मागे घेतली या राज्यांना पत्र लिहून त्यांनी मागणी केलेला कांदा उचलण्यास सांगण्यात आल्याचं पासवान यांनी सांगीतलं

रोजगाराच्या शोधात देशभर फिरणाऱ्या मजूर आणि कामगार वर्गाला याचा फायदा होईल असं ते म्हणाले खाद्य तेलाच्या वाढलेल्या किंमतीबाबत सरकार गंभीर असून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी दिलं

अवंतीपुरा विभागातल्या चुरसवु गावांतल्या शोध मोहिमेदरम्यान शाहीद या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं पुलवामा जिल्ह्यातल्या सैल गावात दीर्घकाळ चाललेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं दोघाही दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारु गोळा जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी आकाशवाणीला सांगितलं जम्मू पोलिसांनी अर्निया या सीमेवरच्या गावातून हेरगिरीच्या आरोपावरुन एकाला ताब्यात घेतलं आहे

जम्मू कश्मिरच्या किश्तवार जिल्ह्यातल्या एका गावातून ग्राम सुरक्षा समितीच्या एका सदस्याला हिजबूल मुजाहिदीनच्या दहशतवाद्याला शस्त्र पुरवल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली

भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज वुर कें सुरु आहे आज नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं श्रीलंकेला फलंदाजीसाठी आंमत्रित केलं त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनीही श्रीलंकेच्या फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही